मात्र पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचाराच्या मुदयांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळाम्ळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी शेतक यांना कर्जमाफी मिळत नसल्यानं त्यासंदर्भात चर्चेची मागणी केली

या गदारोळातच अध्यक्ष नाना पटोले यांनी कामकाज पकारणं सरु ठेवलं

वस्तू आणि सेवा कर सुधारणा नगरपरिषद नगरपंचायती ओदयौगिक नगरी कृषी उत्पन्न आणि पणन यासंदर्भातले अध्यादेशही या गदारोळातचं मांडण्यात आले तालिका अध्यक्ष म्हणून चिमणराव पाटील संजय शिरसाठ अनिल पाटील संग्राम थोपटे आणि कालीदास कोळंबकर यांची निय्क्ती अध्यक्षांनी केली प्ष्पसेन सावंत आणि किसनराव राऊत या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहामधे शोक प्रस्ताव मांडून त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर कामकाज तहकुब करण्यात आलं

शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुदयांवर विधानपरिषदेतही आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज तेराव्या मिनिटालाच दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं या दोन्ही प्रश्नांवरचे स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वीच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे दोन्ही स्थगन प्रस्ताव फेटाळले

गोपिकीशन बाजोरिया अनिकेत तटकरे अनिल सोले दतात्रय सावंत आणि सुधीर तांबे यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी नियुक्ती केली त्यापूर्वी आज कामकाज सुरू होताच विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली राज्यातल्या सताधारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमधे मतभेद असल्याचा भाजपाचा दावा म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला आहे ते आज आघाडीतल्या शिवसेना राष्ट्रवादी कॉग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत बोलत होते गेल्या तीन महिन्यात तिन्ही पक्षांमधे चांगला समन्वय आणि सहकार्य राहीला आहे ते आणखी मजबूत करूया असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तसंच काँग्रेस नेतृत्वाशी आपला सतत संपर्क असून भाजपाच्या मतभेदाच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नये असंही म्ख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात उभय देशांमधले संबंध अधिक दृढ झाले त्यांच्या भारत दौ यामुळे द्विपक्षीय संबंधाचं नवं पर्व सुरु झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली ते आज अहमदाबाद इथल्या मोटेरा स्टेडियमवर नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात बोलत होते अमेरिका नेहमीच भारताचा सच्चा आणि निष्ठावंत मित्र राहील भारतानं केलेल्या भव्य स्वागतानं आपण भारावून गेलो आहोत असं ट्रम्प यावेळी म्हणाले भारताची प्रगती आणि भारताची एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असून अमेरिकेला भारताचा आदर वाटत असल्याचं ते म्हणाले दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम करतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी त्यांनी महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी विवेकानंद यांचं स्मरण केलं आज द्पारी पावणे बाराच्या स्माराला अहमदाबाद विमानतळावर ट्रम्प आणि त्यांच्या क्ट्ंबियांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं त्यानंतर ट्रम्प आणि मोदी यांनी रोड शो मध्ये भाग घेतला आणि नंतर साबरमती आश्रमाला भेट दिली आश्रमात ट्रम्प यांनी चरख्यावर सूत कताईचाही प्रयत्न केला

आजपासून संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे

वेलिंग्टन इथं न्यूझीलंडविरुदध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला

न्युझीलंडच्या टीम सौदीनं पाच तर ट्रेंट बोल्टनं चार गडी बाद करत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं विजयासाठी आवश्यक नऊ धावा केवळ दहा चेंडूत पूर्ण करत न्यूझीलंडनं भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला

महात्मा जोतिराव फ्ले शेतकरी कर्जम्क्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची स्रुवात आज झाली प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावांतल्या यादया प्रसिदध करण्यात आल्या मुख्यमंत्री उदधव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयातले इतर मंत्री तसंच अधिका यांनी काही गावांतल्या पात्र लाभार्थ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला अहमदनगर जिल्ह्यातल्या ब्राहमणी आणि जखणगाव इथल्या शेतक यांना या संवादाची संधी मिळाली सकाळीच शेतक यांनी सेतू केंद्रावर कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी गर्दी केली होती अॅनलाईन कर्जमाफीची यादी प्रसिदध होताच शेतक यांनी फटाके वाजवून एकर्मेकांना पेढे भरुन कर्जमाफी योजनेचं स्वागत केलं या योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातल्या टेंभूर्णी आणि तीर्थप्री इथल्या गावातल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शभारंभ आज झाला

परभणी जिल्ह्यात पिंगळी आणि गिरगाव ब्द्रूक या दोन गावात तर भंडारा जिल्ह्यातल्या सिल्ली आणि शहापूर नंदूरबार जिल्हयातल्या नांदर्ख आणि खोंडमळी पालघर जिल्हयातल्या मोखाडा तालुक्याच्या असे आणि वाडा तालुक्याच्या हमरापूर हिंगोली तालुक्यातल्या समगा आणि खरबी इथंही प्रायोगिक तत्वावर कर्जमुक्तीचं आधार प्रमाणिकरण सुरु झालं सोलाप्रचे भाजपा खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीनं बनावट म्हणून रदद केला आहे

तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी निकालाची प्रत प्रसार माध्यमाना दाखवली

क्ख्यात गूंड रवी प्जारीला पोलिसांनी सेनेगलमधून आज पहाटे भारतात आणलं खंडणी हत्या आणि इतर अनेक ग्न्ह्यांचे आरोप त्याच्यावर आहेत गेल्यावर्षी सेनेगल पोलिसांनी त्याला अटक केली होती तेव्हापासून त्याच्या प्रत्यर्पणाचे प्रयत्न सुरू होते येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे या काळात विदर्भात तूरळक ठिकाणी पाऊस पडुण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे